असं आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं सिंधूर्द्ग जिल्ह्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भीती बाळगण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही भविष्यात राज्यात एनआरसी लागू करणार नाही असं उद्दव ठाकरे म्हणाले एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा भाग आहे या संदर्भात काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांनी स्पष्ट केलं रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी सिंधू रत्न योजनेची घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी केली

ई डी

ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद या दोन्ही घटना वेगळ्या आहेत एल्गार परिषदेतील काही लोकांची साहित्यिकांची भाषा आक्रमक असली तरी त्यांना देशविरोधी म्हणता येणार नाही असं ते म्हणाले एल्गार परिषदेत शंभरहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतली जाणारी वित्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली

तर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नऊ विभागीय मंडळात स्वतंत्र हेल्पलाईनही कार्यान्वित केल्या आहेत ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर आज दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार झाले पंढरीनाथ जुकर यांनी तब्बल सहा दशकं आपल्या कलेनं अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या चेहऱ्यांना रंगभूषेचा साज चढवला

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तीनशे कोटी रुपयांची रक्कम कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्हा उपनिबंधकांच्या खात्यावर सरकारनं वर्ग केली आहे

सोलापूर विभागातील सोलापूर वाडी विभागातील बोरोटी दुधनी कुलाली रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे

तर काही गाड्यांचे मार्ग मर्यादित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं ही माहिती दिली

पालघर मधल्या माहीम क्विं असलेल्या पानेरी नदीत प्रदूषित पाणी सोडलं जात असल्यानं आसपासच्या परिसरातल्या पाणी स्रोत दूषित होत असल्याविरोधात नागरिकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पानेरी नदीत प्रदूषित पाणी सोडण्यावर निर्बंध घालून नदी प्रदूषण मुक्त करावी अशी मागणी आंदोलकांनी केली